राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर यासाठी समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली असून मंत्रालयात राज्य समन्वयक म्हणून तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती गठित करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींची यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दयावी आणि त्यांच्या परवानगी शिवाय पाठवणी करू नये असं सरकारनं सांगितलं आहे त्याचप्रमाणे परराज्यातल्या जिल्हा किंवा राज्य समन्वयक अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय कोणालाही आंतरराज्य प्रवास करता येणार नाही असेही या आदेशात म्हटलं आहे त्यांना स्विकरणाऱ्या राज्याकडून आलेल्या पत्राशिवाय त्यांना पाठवता येणार नसून या सगळ्यांची आरोग्य तपासणी करुनच ज्यांना सर्दी ताप खोकला श्वास घ्यायला त्रास यासारखी लक्षणं नाहीत अशांनाच पाठवण्यात येणार आहे ज्यांना आपल्या प्रवासाची स्वतःच व्यवस्था करायची आहे त्यांनाही दोन्ही राज्यांकड्रन परवानगीची पत्रं बाळगावी लागणार आहेत यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांनाही प्रवासाचा पास मिळवावा लागणार आहे या व्यक्तींची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांचं निर्जंतुकीकरण बंधनकारक करण्यात आलं आहे तसंच यामध्ये स्रक्षित सामाजित अंतरही ठेवावं लागणार आहे

त्यांचं राज्यात आगमन झाल्यानंतर स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून त्यांची तपासणी करुन त्यांना घरी वा संस्थागत विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे असंही या आदेशात म्हटलं आहे केंद्र सरकार टाळेबंदीसंदर्भात चार मे पासून नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करणार असून काही जिल्ह्यांना टाळेबंदीतून सूट दिली जाणार आहे गृह मंत्रालयानं काल टाळेबंदीच्या स्थितीसंदर्भात व्यापक आढावा बैठक घेतली त्यावेळी ही माहिती देण्यात आली याबाबत सविस्तर सूचना येत्या एक दोन दिवसात जारी केल्या जाणार आहेत टाळेबंदीमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं तीन मे पर्यंत सर्वत्र टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली जावी असंही मंत्रालयानं म्हटलं आहे विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर निय्क्ती करण्यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितल्याचं या वृतात म्हटलं आहे

उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळानं दोन वेळा पारित केला आहे मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप त्याला मंज्री दिलेली नाही औद्योगिक तसंच व्यावसायिक ग्राहकांवर प्ढचे तीन महिने स्थिर आकार लागू न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी ही माहिती दिली तसंच घरगुती वापराच्या बिलांचे मीटर रिडींग घेणार नसून गेल्या महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज देयक तयार केलं जाईल असं राऊत यांनी सांगितलं

दादरमध्ये मात्र कालचा दिवस दिलासा देणारा होता तिथं काल एकही रुग्ण आढळला नाही

दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या एका कोरोनाबाधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला

ही महिला कोरोना विषाणू बाधित होती असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात पारध इथल्या एका सतरा वर्षीय मुलीचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे त्यामुळे जालन्यात कोरोना बाधितांची संख्या आता तीन झाली आहे बाधित म्लगी गुजरात राज्यातल्या सुरतहून आपल्या नातेवाईकांसह पारधला आली होती

यातले चार रुग्ण एकाच क्ट्ंबातले आहेत तर एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे

हिंगोली शहरात आज नवीन चार रुग्णांचा अहवाल सकारात्मक आला आहे त्यात राज्य राखीव पोलीस दलातील तीन सैनिक तर राज्य राखीव दलाच्या जालना इथल्या कोरोनाबाधित सैनिकाच्या संपर्कातल्या नव्या एका व्यक्तीचा समावेश आहे

औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज कडकडीत बंद पाळला जात आहे वैद्यकीय सेवा वगळता जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यांमधली सर्व दुकानं शेतीसंदर्भातली दुकानं आणि इतर किरकोळ दुकानं तसंच बँकाही बंद आहेत सर्व भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून रस्त्यांवर श्कश्काट आहे आज आणि उदया असा दोन दिवस हा बंद पाळला जाणार आहे

ते आज फेसब्कवरून जनतेशी संवाद साधत होते या महस्ली त्टीचा राज्यातल्या विकास कामांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली या आर्थिक संकटाचा शेतीवर होणारा ताण कमी करण्यासाठी कृषी कर्जाची प्नर्रचना अल्पमुदतीच्या कर्जाचं मध्यम तसंच दीर्घ मुदतीच्या कर्जात रुपांतर कर्ज परतफेडीचे हप्ते लांबवणं पीककर्जाचा व्याजदर शून्य टक्के करावा असे अनेक उपाय पवार यांनी सूचवले उदयोग तसंच व्यापाराचं अर्थकारण सावरण्यासाठी अन्कूल निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली लॉकडाऊन संपल्यानंतर बेरोजगारी आणि कृशल मन्ष्यबळाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यताही पवार यांनी वर्तवली आहे

त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी फिल्मफेअर आणि अन्य प्रस्कारही त्यांना मिळाले बॉबी या प्रेमप्रधान चित्रपटात त्यांनी साकारलेला उमलत्या वयाचा संवेदनशील नायक तुफान लोकप्रिय ठरला रफू चक्कर खेल खेल में लैला मजनू रंगीला रतन कर्ज सरगम प्रेमरोग सागर अशा अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर हंगामा केला त्यांची वेशभूषा वावरण्याची शैली त्या वेळेच्या तरुण पिढीनं मोठ्या प्रेमानं स्विकारली होती मल्टी स्टार चित्रपटांमधे अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी आपल्या सकस अभिनयानं वेगळा ठसा उमटवला विशेषतः अमिताभ बच्चन यांच्याबरोबरची त्यांची जोडी प्रेक्षकांनी उचलून धरली त्यांचे अमर अकबर अँथनी नसीब कभी कभी असे अनेक चित्रपट गाजले अलिकडच्या काळात लव्ह आज कल दो दुनी चार कपूर अँड कपूर या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनय सामर्थ्याचं दर्शन घडवलं कोरोनामुळे लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात ऋषी कपूर यांच्या चाहत्यांनी आणि चित्रपट सृष्टीतल्या लोकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करू नये आणि कायद्याचं पालन करावं असं आवाहन कपूर कुटुंबीयांनी एका निवेदनाद्वारे केलं आहे ऋषी कपूर यांच्या निधनाबददल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दःख व्यक्त केलं आहे सदाबहार व्यक्तिमत्व असलेल्या ऋषी कप्र यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीचीं मोठी हानी झाली आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलंय तर ऋषी कप्र हे गुणवान अभिनेते होते चित्रपटाबरोबरच देशाच्या प्रगतीबाबत त्यांना आस्था होती या अन्षंगानं समाजमाध्यमांवरुन त्यांच्याशी झालेला संवाद आपल्या सदैव स्मरणात राहील असं ट्वीट मोदी यांनी केलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनाबददल दःख व्यक्त केलं आहे ऋषी कप्र हे चित्रपट सृष्टीतल्याल नव्या पिढीसाठी आश्वासक मार्गदर्शक होते त्यांच्या निधनानं कलाकारांच्या दोन पिढ़यांना जोडणारा दवा निखळला आहे अशा शब्दात उदधव ठाकरे यांनी ऋषी कप्र यांना आदरांजली वाहिली आहे